लसीकरण नोंदणी अठरा वर्षे वयावरील सर्वांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी आजपासून सुरु होत आहे

पात्र व्यक्तिनी कोविन डॉट जीओवी डॉट इन या पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे केंद्र सरकारच्या लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जाईल

दरम्यान पंतप्रधानांनी काल आरोग्यसंबंधी उच्च अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देशातील पायाभूत वैद्यकीय सुविधा त्वरेनं सुधारण्याचे आदेश दिले